कर्तव्य बजावतांना देशासाठी शहीद झालेल्यांबद्दल देशाला त्यांचा सदैव अभिमान असल्याचं पंतप्रधानांनी आज सकाळी दिछीतल्या राष्ट्रीय शहीद स्मारकाला श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर एका संदेशात नमुद केलं आहे दरम्यान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमीत शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मंत्रीमंडळाच्या स्थापने संदर्भात दीड तास चर्चा केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

राष्टपती भवनात राष्टपती रामनाथ कोविंद मोदी यांच्यासह काही सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट या महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली त्याच बरोबर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळी जाऊन नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी बांग्लादेशचे राष्ट्रपती मोहम्मद अब्द्रल हामिद यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं याशिवाय म्यानमार भूतान किर्गिजस्तान नेपाळ थायलंडच्या राष्ट्रप्रमुखांचं आज आगमन होणार आहे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांनाही आजच्या समारोहाला आमंत्रित करण्यात आलं आहे

याशिवाय सोहळ्याआधी संध्याकाळी साडेसहा वाजता एक विशेष कार्यक्रमही प्रसारीत केला जाणार आहे हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या राजधानी आणि देशभरातल्या एफ

रेनबो वाहिन्यांवर ऐकता येतील

आणि आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र शपथविधी सोहळ्याचं प्रसारण संपल्यानंतर प्रसारित होईल

याबाबत चौकशी अधीकाऱ्यांसमोर उपस्थित राहण्यासंदर्भात त्यांना नोटीस बजावण्यात आली होती आर्थीक गैरव्यव्हार प्रतिबंधक कायद्याखाली त्यांची चौकशी केली जात आहे

मराठवाड्यातील काही भागांत तसंच मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे सकाळी अकरा ते द्पारी चार वाजेदरम्यान बाहेर पडणं टाळावं असं आवाहनही हवामान खात्यानं केलं आहे